विविध ठिकाणांहून होणारा अर्थपुरवठा आटल्यानं झाकीर नाईक त्याच्या मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे हा एनआयएचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य मानला अनेक देशांमध्ये नागरिकत्व मिळवण्याचे झाकीर नाईकचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठीच निधी उभारण्यासाठी तो मुंबईतल्या माझगाव भागातल्या त्याच्या मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती एनआयचे वकील आनंद सुखदेव यांनी न्यायालयाला दिली दोन वर्षांपूर्वी झाकीर नाईक याला बेकायदेशीर कृत्य कायद्यांतर्गत दोषी घोषित करण्यात आलं होतं प्रक्षोभक भाषणं करून भारतातल्या लोकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आणि दोन समूहांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे राज्य शासनानं मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशात मध्ये तात्काळ दुष्ळाळ जाहीर करण्याची मागणी काँप्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे औरंगाबाद धिं आज काँप्रेस पक्षातर्फे मराठवाडा विभागाची दुष्काळविषयक चिंतन बैठक घेण्यात आली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

आदिवासी समाजाच्या विकासाकरिता सरकार विविध योजना राबवित आहे या योजनांसाठी निधीची कमतरता नाही खाजगी कंपन्या देखील आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून या कामांना सहकार्य करण्यास तयार आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकल्पांना गती मिळणं आवश्यक असून ठाणे जिल्ह्यातल्या अपूर्ण प्रकल्पांना तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक राजभवन थिं घेण्यात येईल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा ििं साऊथ डियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह भोरतींची तसंच भोजन कक्षाची पाहणी राज्यपालांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणासमवेत विविध कौशल्य आत्मसात करावीत असं सांगत राज्यपालांनी आदिवासी मुलांना मध्येच शिक्षण न सोडण्याचं आवाहन केलं

महात्मा गांधीजींच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीनं आजपासून रत्नागिरीत एकशेपन्नास किलोमीटरची स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा सुरू झाली रत्नागिरीच्या रत्नदूर्ग किल्ल्यावरच्या भगवतीदेवीच्या मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून पदयात्रेला प्रारंभ झाला भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह त्रेर पदाधिकारी पदयात्रेत सामील झाले येत्या जानेवारीत पदयात्रेची सांगता होणार आहे

पक्के रस्ते झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे यापैकी घराडे या गावात राहणाऱ्या प्रवीण देशमुख यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा धिं आज पोलिसांनी गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला

गुटखा धेऊन जाणारा हा ट्रक दिल्लीहून लातूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली अहमदनगर थिल्या रेस्क्यू होममधून पळालेल्या दोन बांगलादेशी महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना ढोकली गाव आडिवली बून अटक करण्यात आली आहे ठाणे पोलिसांच्या बेकायदा मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष आणि मानपाडा पोलिसांनी काल ही कारवाई केली यामध्ये तीन महिला आणि तीन पुरुष समावेश आहे प्लॉस्टिक बंदीनंतर अहमदनगरमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे नगरच्या केडगाव डिस्ट्रीजमध्ये प्लॉस्टिकचे उत्पादन तयार करण्यान्या तब्बल नऊ कारखान्यांना सिल ठोकण्यात आलं आहे महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रणचे वेज्ञानिक अधिकारी डॉ अमर सुपाते यांनी पथकासह ही कारवाई केली

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण दिलं जात आहे नितीन भाई पटेल यांनी आज मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांना आमंत्रण दिलं या सोहळ्याला महाराष्ट्राच्या जनतेलाही आमंत्रित करत असल्याचं पटेल यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा उभारण्यात आला आहे

ज्येष्ठ संगीतकार अन्नपूर्णादेवी यांच आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्याने निधन झालं

गेली काही वर्ष त्या आजारी होत्या मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संगीत क्षेत्रासह अन्य क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते अन्नपूर्णादेवी या चतुरस्र संगीत गुरु अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांच्या पत्नी होत्या आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संगीतसाधनेसाठी खर्च केलं आणि त्यासाठी अतिशय कठोर नियमांचं पालन केलं त्यांच्या तालमीत हरिप्रसाद चौरसिया नित्यानंद हळदीपूर सुधीर फङके शुभेंद्र शंकर यांच्यासह अनेक शिष्योत्तम तयार झाले

अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुःख व्यक्त केलं आहे त्यांचं जीवन महिला कलाकारांसाठी प्रेरणास्रोत आहे असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या

लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावच्या रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाल्याने या भागातील नागरीकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पुर्णत्वास येत असून या कामासाठी लातूर जिल्हा बँकेचे संचालक रमेश कराड यांनी वेळो वेळी पाठपुरावा केला होता

भारत पहिल्या डावात वेस्टडीजपेक्षा केवळ तीन धावांनी पिछाडीवर आहे

राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते आनंदराव देवकाते यांच्या पार्थिव देहावर आज सोलापूरातल्या राजूर या त्यांच्या मळ गावी शासकीय विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोलापरचे पालकमंत्री विजय देशमख दग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्य आणि कर्नाटकातून अनेक नेतेमंडळी उपस्थित होती

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे